आज विधानसभेत औचित्याच्या मुदयावर चर्चा

मुल्यांशिवाय शिक्षण व्यर्थ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

जावडेकर यांचं प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते डॉ श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पणे इथं अंत्यसंस्कार

राज्य विधीमंडळाच्या विधानसभेत आज अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघातील औचित्याच्या मृददयांव्दारे समस्यां मांडल्या पीक विमा योजनेतील मदत अनेक शेतकऱ्यांची मिळाली नसल्यानं पीक विम्यांची रक्कम त्वरीत वितरीत करण्याची मागणी केली याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज सोनोने बाईट राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे माढाचे आमदार बबनराव शिंदे यांनी सोलापूर जिल्हयातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतील रक्कत विमा कंपनी व्दारे टाकटाळ करीत असल्याचा अरोप केला सोलापूर जिल्हयात एक लाख शेतकरी पीक विमा रक्कमेपासून वंचित असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली रिसोडचे कॉग्रेस पक्षाचे आमदार अमित झनक यांनी वाशिमसह दहा जिल्हयात पीक विमा एजन्सीची नसल्याचे सभागृहात औचित्याच्या मुददा मांडला

चंद्रपूर जिल्हयात अवैध कोळसा खनन होतं असून याची चौकशी करण्याची मागणी चंद्रप्रचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केली ती वरोरा मतदार संघातील कॉग्रेस पक्षाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी बल्लारपूर पेपर मिल मुळे प्रदूर्षण वाढत असून प्रदूर्षण नियंत्रण मंडळाच्या नियमांची पायामल्ली केली जात असून चंद्रपूर जिल्हयातील तापमानात वाढ होत असल्याचा मृदद उपस्थित केला

आकाशवाणीच्या बातम्यासाठी नागपूर वरून मनोज सोनोने विधान सभेत आरमोरी मतदार संधातील भाजपचे आमदार कृष्णा गजबे रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल पलूस कडेगाव मतदार संघाचे कॉग्रेसचे आमदार विश्वजित कदम तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर भायखळाच्च्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले केजच्या आमदार नमिता मुंदडा राजूराचे कॉग्रेसचे आमदार सुभाष धोटे प्सदचे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार इंद्रनिल नाईक हडपसरचे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे आमदार चेतन तूपे तिरोडाचे भाजप आमदार विजय रहांगडले भिवंडी पूर्वचे सामाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख भोकर मतदार संघाचे कॉग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांच्या सह इतर आमदारांनी आज औचित्याचे मुददे मांडले

सकाळी साडेदहा वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्षांनी माजी मृंख्यमंत्री शंकरराव भाऊराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित आगामी अधिवेशनात विस पागे अध्यासनातून कार्यक्रम करण्याची घोषणा केली त्यानंतर सभागृहाच्या कामकाज पत्रिकेतील पाणी प्रवठा आणि स्वच्छता विभाग नगरविकास विभाग दुग्धव्यवसाय विकास विभाग उदयोग आणि उच्च आणि तंत्र शिक्षण कृषि सांस्कृतिक कार्य वित्त आणि पणन तसेच महिला आणि बाल विकास या विभागांचे विविध अहवाल सदनाच्या पटलावर ठेवण्याची घोषणा मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली

हिवाळी अधिवेशनादरम्यान काल सायंकाळी राजभवनाच्या हिरवळीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती या चहापान कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंत्री मंडळातील सदस्य विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य सनदी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते मूल्यांशिवाय शिक्षण व्यर्थ आहे याची तरुण पिढीने जाणीव ठेवावी आणि शिक्षणासोबत प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग करताना देशहित सदैव डोळ्यासमोर ठेवावे असे प्रतिपादन राज्यपाल अगतसिंह कोश्यारी यांनी आज अमरावती इथं केले संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठाचा छतिसावा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी प्रमुख पाहणे म्हणून केंद्रीय मानव संसाधन विकास द्रसंचार इलेक्टानिक्स माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे उपस्थित होते

या सोहळ्यात विद्यापीठाच्या पदव्य्तर मराठी विभागाच्या अभिजीत इंगळे याला सर्वाधिक सहा सुवर्ण आणि रोख पारितोषिक आणि मुलीमधून सर्वाधिक पाच सुवर्ण सिपना अभियांत्रिकी महाविदयालयाच्या साक्षी पाल हिला देण्यात आलं

यावेळी प्रोजेक्ट आणि रिसर्च सेंटरसाठी बांधण्यात आलेल्या वस्तीगृह इमारतीचं उदघाटन आणि उन्नत अभियान संस्थेच्या लोकार्पण सोहळा सुदधा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहन आनंद गंभीर प्रिस कराराची सर्वोत्तम अंमलबजावणी करणाऱ्या देशांमध्ये भारत उत्कृष्ट कामगिरी करत असून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं लक्ष्य आपला देश लवकरच साध्य करेल असं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्ली इथं आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली

संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण विषयक परिषदेत भारतातर्फे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचं कौतक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान हवामान बदल हा हाताळण्यासाठी वितीय सहकार्य परवडणाऱ्या दरात तंत्रज्ञानाचा आदार प्रदान आणि क्षमता विकास या क्षेत्रांमध्ये सुधारणांना वाव असल्याचं ते म्हणाले

लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिदध करण्यात येईल

लोकाभिमुख पारदर्शक आणि गतिमान लोकसेवा देण्यात शासनाची भूमिका या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उदयापासून नागपूर इथं आयोजन करण्यात आले आहे केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा आणि तक्रार निवारण विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्य लोकसेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद होत आहे या परिषदेत लोकसेवांशी संबंधित विविध विषयांच्या अन्षंगाने चर्चासत्रे होणार आहेत या परिषदेचे उदघाटन राष्ट्रपतींचे सचिव संजय कोठारी यांच्या हस्ते होणार आहे

अर्जदाराकडे पदवी आणि प्रादेशिक भाषेतील प्रभूत्व तसेच संगणक संचालनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे

पद्रकारिता आणि जनसंवाद विषयातील पदविका किंवा पदव्युत्तर पदवी तसेच वृत्तांकन संपादन कार्याचा तीन वर्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक योग्यतेच्या तसेच वयोमर्यादेच्या स्वसाक्षांकित कागदपत्रासह तसेच स्वतःच्या मोबाईल संपर्क क्रमांक आणि ई मेल आय डी

सदर अर्जाच्या लिफाफ्यावर नैमितिक वार्ताहर यासाठी अर्ज असे लिहिणे आवश्यक आहे

एम एस आणि ई मेल द्वारे देण्यात येणार आहे

एल आर डब्यांचा समावेश असणार आहे मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त नटसम्राट डॉ श्रीराम लाग यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात पूणे इथं अंत्यसंस्कार करण्यात आले ते नास्तिक असल्यामुळे कोणतेही धार्मिक विधी यावेळी झाले नाहीत तत्पूर्वी बालंगंधर्व रंगमंदिर इथं त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते

कला क्षेत्राबरोबरच राजकीय सामाजिक पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर विदयार्थी आणि नागरिकांनी बालगंधर्व रंगमंदिर इथं त्यांचे अंत्यदर्शन घेतले यामध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचा समावेश होता ज्येष्ठ नाटककार वि

शिरवाडकर ऊर्फ कवी कसमाग्रज यांच्या लेखणीतन साकारलेल्या नटसमाट या नाटकाने त्यांना ओळख दिली रंगभूमीवर एक काळ गाजविलेल्या परंतु वदधावस्थेत फरफट झालेल्या अप्पासाहेब बेलवलकर या अभिनेत्याची भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारली होती

शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या पिंजरा या चित्रपटादवारे त्यांचे रुपेरी पडदयावर पदार्पण झाले एका आदर्श मास्तराच्या आय्ष्याचा तमाशा कलावंतीणीमुळे होणारा प्रवास त्यांनी आपल्या अभिनयातून प्रभावीपणे रेखाटला होता सिंहासन सामना आणि मुक्ता या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता